ते आज आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधताना बोलत होते आजचा कार्यक्रम या मालिकेतला साठावा भाग होता

जम्मू काश्मीरमधे राबवलेल्या हिमायत कार्यक्रमाचा प्रधानमंत्र्यांनी उल्लेख केला या कार्यक्रमातंगत गेली दोन वर्ष युवकांना विविध प्रकारच्या व्यवसायाचं प्रशिक्षण देण्यात आलं देशातल्या प्रत्येक नागरिकांनं आत्मनिर्भर व्हावं आणि सन्मानाचं आयुष्य जगावं असं आवाहन त्यांनी केलं प्रत्येक युवकानं आपल्या कर्तव्याची जाण ठेवून चांगल्या भारत निर्माणाची शपथ घ्यावी प्रत्येक नागरिकानं आत्मनिर्भर होऊन अभिमानानं जगावं असं ते म्हणाले प्रत्येक भारतीयानं स्वदेशी वस्तू खरेदी कराव्यात आणि स्थानिक उत्पादनांना प्रतिष्ठा मिळवून द्यावी जेणेकरून स्थानिक कारागिरांची भरभराट होईल असं ते म्हणाले खगोल शास्त्र या क्षेत्रात भारताचं प्राचीन काळापासून महत्वाचं योगदान राहिलं असून झो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या अस्ट्रीसप्टी या उपग्रहाच्या मदतीनं लवकरच आदित्य हा उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केला जाईल असं प्रधानमंत्री मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात सांगितलं झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी आज शपथ घेतली रांची थल्या मोरहाबादी मैदानावर आज दुपारी झालेल्या सोहळ्यात राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली हेमंत सोरेन हे झारखंड मुक्तिमोर्चा काँप्रेस आणि राष्ट्रीय जनता दल आघाडी सरकारचे प्रमुख आहेत झारखंड प्रदेश कॉंप्रेसचे अध्यक्ष रामेश्वर ओरान झारखंड विधानसभेचे माजी अध्यक्ष अलमगीर आलम आणि राष्ट्रीय जनता दलाचे सत्यानंद भोक्ता यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली कॉंप्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी काँप्रेसचे मुख्यमंत्री अशोक गहलोत भूपेश बघेल आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई बिहारचे माजी मुख्यमंत्री जितेन राम मांजी सपा नेते अखिलेश यादव राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव लोकतांत्रिक जनता दलाचे नेते शरद यादव कम्युनिस्ट पक्षाचे नेते डी राजा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येच्चुरी डी एनकेचे नेते एम के स्टॅलिन खासदार एम के कणीमोजी आम जनता पार्टीचे खासदार संजय सिंग आदी नेते हे या कार्यक्रमाला उपस्थित होते

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हेंमत सोरेन यांचं अभिनंदन केलं आहे झारखंडच्या विकासासाठी केंद्रसरकार शक्य ती सर्व मदत देईल अशी ग्वाही मोदी यांनी ट्विट करुन दिली आहे राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार उद्या विधिमंडळाच्या प्रागंणात होणार आहे विधिमंडळ परिसरांत शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे या बहुप्रतिक्षित विस्तारासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला असून विधिमंडळ परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालं आहे या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी तेरा तर काँग्रेसचे दहा मंत्री शपथ घेणार असल्याचं समजतं शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कोट्यातून प्रत्येकी दहा दहा क्रिनेट तर तीन तीन राज्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाणार आहे

सुरक्षा जवान देशाचं रक्षण करत असताना त्यांच्या कुटुंबाची काळजी घेण्याची हमी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे त्यासाठी जवानांच्या कुटुंबाना आरोग्यपत्र दिली आहेत असं सांगत राज्यसरकारांनीही अशी सुविधा द्यावी असं आवाहन शहा यांनी केलं सीआरपीएफ हे जगातलं सर्वात शक्तीशाली निमलष्करी दल आहे असं सांगत त्यांनी सीआरपीएफच्या योगदानाची प्रशंसा केली

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पहिल्यांदा पोर्ट ब्लेअर िंध झेंडा फडकावला

यानिमित्त पोर्टब्लेअर श्व एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे

के जोशी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अधिनी कुमार चौबे उद्या सकाळी साडेसात वाजता पोर्टब्लेअर ध्वे ध्वजारोहण करतील यानिमित्त सुभाष मेला समितीनं बाईक रॅली आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे राष्ट्रीय सुरक्षा जागृती मंचाचे मार्गदर्शक द्वेश कुमार हे उद्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आसामचं सरकार स्थानिक जनतेचं रक्षण करण्यास बद्ध असल्याचं मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आज सुआलकुंची धिं एका सभेत बोलताना सांगितलं जगातली कुठलीही शक्ती आसामी लोकांना हरवू शकणार नाही असा विश्वास त्यांन व्यक्त केला राज्यसरकार स्थानिक जनतेच्या डेेेविरुद्ध कोणतंही पाऊल उचलणार नाही अशी हमी सोनोवाल यांनी दिली काँप्रेस आणि डाव्या पक्षांनी वोट बँक म्हणून परकीयांना राज्यात वसाहत करण्यास मदत केली असा आरोप त्यांनी केला नागरिकत्व सुधारणा कायद्याद्वारे कोणताही नवा बांग्लादेशी हिंदू आसाममधे नागरिकत्व मिळवू शकणार नाही असं आसामचे वित्तमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी या सभेत सांगितलं

बांगलादेश आणि भारत यांच्या सीमासुरक्षा दलांमधे सहकार्याचं वातावरण आहे आणि बीजीबी अनाधिकृतपणे कुणालाही सीमा ओलांडायला देणार नाही असं क्लाम यांनी आज नवी दिल्लीत माध्मांशी बोलताना सांगितलं बीजीबी म्हणजे बांगलादेश सीमासुरक्षा दलाचे प्रतिनिधी सध्या भारत भेटीवर आले आहेत चित्रपट सृष्टीत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दिला जाणारा प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना आज नवी दिल्ली क्रिं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्याबद्दल केंद्र सरकार महिती आणि प्रसारण मंत्रालय तसंच निवड मंडळाच्या सर्व सदस्यांचे अमिताभ बच्चन यांनी आभार मानले

भारतीय चित्रपटाचे जनक धुंडिराज गोविंद फाळके यांच्या नावानं दिला जाणारा केंद्र सरकारचा हा पुरस्कार चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च सन्मान असून दहा लाख रुपये रोख आणि सुवर्ण कमळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे उत्तर भारतात थंडीची लाट कायम असून काश्मीरमध्ये तापमापकाचा पारा घसरत असून श्रीनगरमधला दल लेक थंडीमुळे गोठला आहे

काश्मीर खोरं आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशात तापमान शून्य अंशाच्या खूप खाली राहिल्यानं या भागात थंडीचा कडाका वाढल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे